या करवाढीवर निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची खास सभा बोलवण्यात आली होती त्यात प्रस्तावित करवाढ एकमताने फेटाळण्यात आली पाणी ग्णवत्ता प्रयोगशाळा राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणेद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करणारी राज्यस्तरीय अद्ययावत प्रयोगशाळा पुण्यात धायरी इथं उभारण्यात येणार आहे

भूजल विकास यंत्रणेतील वरिष्ठ तज्ञ डॉ

वारे यांनी आज ही माहिती दिली आहे पिण्याच्या पाण्यातील विषारी धातू

आत्तापर्यंतअशी स्विधा केवळ नागप्रच्या राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरी मध्ये होती

अहिल्यादेवी होळकर यांनी जेजुरी गडाचा जीर्णोद्धार केला होता त्या योगादानाप्रती कृतज्ञता म्हणून हा पुतळा उभारण्यात आला आहे

धावणे विक्रम आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत शारिरीक आणि मानसिक तंद्रूस्तीचा सामाजिक संदेश घेऊन कन्याकुमारी ते काश्मिर असा दक्षिणोत्तर प्रवास धावत करणारे भारतीय नौदल अधिकारी रामरतन आणि संजयकुमार आज पुण्यात दाखल झाले

पीएमपीएमएल पणे महानगरपरिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएमपीएमएलची मार्केटयार्ड ते लेक टाऊन सोसायटी कात्रज ही बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे आजपासून सुरू झालेल्या बससेवेचे उद्घाटन खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले गतवर्षी आंबील ओढ्याला पूर आल्यानंतर लेक टाऊन इथला पूल वाहून गेला होता त्यामुळे हीबससेवा बंद केली होती

कोळसे पाटील यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे उस्मानी बोलला ते चूक होते पण त्याच्या एका वाक्यावरून गदारोळ करण्याची काय गरज असे वक्तव्य कोळसे पाटील यांनी केले होते त्यावर महासंघानं आक्षेप घेतला आहे महिलाक्रिकेट महिलांची जिल्हास्तरीय क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धा बारामतीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सुरू आहे स्पर्धेत आज एचपी रॉयल्स संघाने उपांत्य फेरी गाठली आहे एचपी रॉयल्स संघाने आझम क्रिकेट अकादमीवर सात गडी राखून मात केली

उद्या आकाश अंशतः ढगाळ राहाण्याची शक्यता असून तापमानात थोडी घट होण्याची शक्यता पूणे वेध शाळेने वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार